संयुक राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान दहशतवाद आणि कट्टरपंथीयां विरोधातल्या धोरणात्मक कृतीसंदर्भात जागतिक नेत्यांची बैठक झाली या बैठकीला संबंधित करताना मोदी यांनी दहशतवादा विरोधातल्या लढ्यात गुणात्मक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली या लढ्यात मित्र देशांमधलं परस्पर सहकार्य वाढवण्यासोबत क्षमतावृद्वीसाठी भारत प्रयत्न करेल असं मोदी म्हणाले भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे पश्विम विभागाचे सचिव गितेश सरमा यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली दहशतवादी कृत्यांबद्दल आर्थिक निर्दंध घालण्यासारख्या उपाययोजनांना राजकीय रंग न देता अशा उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं मोदी यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्युयॉर्क धि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहेत यावेळच्या अमेरिका दौऱ्यातली या दोघा नेत्यांची ही तिसरी भेट ठरणार आहे या भेटीनंतर प्रधानमंत्री आज आशिया प्रशांत ड्रीपांच्या नेत्यांच्या बर्क्कीला उपस्थित राहणार आहेत

स्वच्छ भारत अभियानासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स प्रतिष्ठानचा पुरस्कारही मोदी स्वीकारणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या दरम्यान अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्कल इटलीचे अध्यक्ष ज्यूसिप्पीकोंते कतारचे अमीर शेख तमीम बिन हमीद कोलंबियाचे अध्यक्ष इव्हान ड्युक मार्केज नायजेरियाचे अध्यक्ष यूसुफ महमदौ नमिबिया चे अध्यक्ष हेज जिइनगोब मालदीवचे अध्यक्ष इव्राहीम मोहम्मद सोलिह भूतानचे प्रधानमंत्री लोटे त्शैरिंग आणि नेदरलँडचे प्रधानमंत्री मार्क रुट या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केली कतारचे अमीर शेख तमीम विन हमीद यांच्या सोबतच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कतारच्या विविध क्षेत्रां मधल्या भागिदारीचा आढावा घेतला

ते काल न्यूयॉर्क कें संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेत बोलत होते

हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत याचं उदाहरण भारतानं घालून दिलं आहे हवामान बदलाशी निगडीत गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी आणखी बरंच काही करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले लोभ नव्हे तर गरज हे भारताचं मार्गदर्शक तत्व आहे त्या अनुषंगानं भारतानं एकदा वापरून फेकल्या जाणाऱ्या प्लॉस्टिकच्या वापरावर बंदी घातली असून जागतिक समुदायानंही असं केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं त्यांच्या या भाषणाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते आपत्ती निवारणाकरता योग्य पायाभूत सुविधांसाठी एक आघाडी प्रधानमंत्र्यांनी सुरु केली विविध देशांना त्यांच्या पायाभूत सुविधा आपत्काळात सहज उपयोगात आणता येतील अशा बनवण्याकरता मदत करण्यासाठी ही आघाडी तयार केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी या आघाडीत सामील व्हावं असं आवाहन त्यांनी केलं या परिषदेनंतर प्रधानमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आरोग्य विषयक प्रश्नावर झालेल्या उच्चस्तरीय बर्षकीला संबोधित केलं सार्वत्रिक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी भारतानं केलेल्या ठोस उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा परवडणारी आरोग्य सुविधा पुरवठयात सुधारणा आणि अंमलबजावणीला मोहीमेचं रूप देणं हे चार मुख्य आधारस्तंभ मानून भारतानं याबाबत सर्वंकष भूमिका स्वीकारली आहे असं मोदी म्हणाले

जम्मू कश्मीरकडून दहशतवाद आणि दहशवाद्यांच्या जाळ्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आणखी जास्त समन्वयानं आणि प्रभावी पद्धतीनं काम करायच्या सूचना राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी पोलिस अधिका यांना दिल्या आहेत

काश्मीरमधल्या लहान मुलांच्या हक्कांचं संरक्षण केल्याशिवाय शांततेचं उद्दिष्ट गाठता येणार नाही असं जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार फारुख खान यांनी म्हटलं आहे ते काल जम्मू इथं आंतरराष्ट्रीय शांती दिना निमित्त जम्मू इथं झालेल्या बालहक्क परिषदेत बोलत होते बालकामगार वेठबिगारी बालविवाह लैंगिक शोषण आणि सततच्या संघर्षामुळे यातना भोगत असलेल्यांच्या वेदना कमी करण्यासाठी हे प्रश्न योग्य तऱ्हेनं हाताळायला हवे आहेत असंही खान यांनी म्हटलं आहे आगामी काळात होणाऱ्या जनगणनेसाठी कागद पेनाच्या प्रक्रियेचा अवलंब करण्याऐवजी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया डिजिटल केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे नवी दिल्ली इथं जनगंगा भवनाची कोनशिला बसवल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

हे एक क्रांतिकारक पाऊल असून या प्रक्रियेत लोकांना स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची माहिती नव्यानं विकसित केलेल्या अप्विर स्वतः भरता येणार आहे कोणत्याही सरकारी कर्मचा याचा सेवेत दाखल झाल्यापासून सात वर्षांच्या आत मृत्यू झाला तर आता त्याच्या कुटुंबाला कर्मचा याच्या वेतनाच्या पन्नास टक्के वाढीव दरानं निवृत्तीवेतन पुढल्या दहा वर्षांसाठी मिळणार आहे

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये होणाऱ्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सूरत इथं होणार आहे संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल या सामन्याचं थेट समालोचन संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून हिदी आणि इंग्रजीतून आलटून पालटून केलं जाणार आहे हे समालोचन एफएम रेनबो वाहिन्यांवरून आणि अतिरिक्त फ्रिक्वेन्सींवरही उपलब्ध असेल

निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली इथं ही घोषणा केली या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आपला निर्णय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगानं या पोटनिवडणुकीची घोषणा केली साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रिसमधून भाजपात प्रवेश केल्यावर खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे

मुंबईतल्या पीएमसी अर्थात पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध लादल्यानं या बँकेच्या खातेदारांमध्ये घबराट उडाली आहे रिझर्व बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येत आहेत

महाराष्ट्रात सध्या कांद्याचे भाव तेजीत असल्यानं कांद्यांची देखील चोरी होऊ लागली आहे नाशिकमध्ये कळवण तालुक्यात चोरट्यांनी एक लाख रूपयांचा कांदा चोरून नेल्याची घटना घडली

याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

या महिन्यात दुस यांदा हा जलाशय भरला आहे त्यामुळे या राज्यात कावेरीच्या त्रिभूज प्रदेशातल्या शेतीला फायदा होणार आहे वादग्रस्त इस्लामी धर्मगुरु झाकीर नाईक याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करावं अशी मागणी करणारी याचिका सक्तवसुली संचालनालयानं मुंबईच्या विशेष न्यायालयात दाखल केला आहे

केंद्रसरकारंन जम्मू कश्मीरच्या विकासावर लक्ष केंद्रीत केलं आहे असं केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं ते बंगळूरु धिं वार्ताहर परिषदेत बोलत होते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतर्गत सर्वात जास्त गोल्डन कार्डस वितरित करणार जम्मू कश्मीर हे पहिलं राज्य ठरलं आहे